उद्यापर्यंत विभागातील सर्व पंचनामे पूर्ण करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी दिल्या आहेत

बालकामगार मुक्ती अभियानाला समाजातील प्रत्येक घटकाने मदत केली तर बालकामगार प्रथा समुळ नष्ट होण्यास वेळ लागणार नाही असं प्रतिपादन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज पुण्यात केलं

या अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी या मुलांना शिक्षण देऊन मुख्य प्रवाहात आणण गरजेचं आहे यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत असून स्वयंसेवी संस्थांनी याकामी पुढाकार घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केलं बालकामगार जागृती संदर्भातील पोस्टरचं याप्रसंगी प्रकाशन करण्यात आलं या कार्यक्रमाला अप्पर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड कामगार विभागाचे अधिकारी कर्मचारी आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते न्यायालयाकडून पुढील आदेश मिळेपर्यंत पोलिसांनी नागरी हक्क कार्यकर्ते गौतम नवलखा यांच्यावर कोणतीही कारवाई करू नये असे आदेश आज प्ण्यातील विशेष न्यायालयाने दिले

दरम्यान नवलखा यांचे बंदी घालण्यात आलेल्या माओवादी संघटना तसंच हिज्वूल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात यावा अशी मागणी सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी आज न्यायालयात केली

जननेन्द्रीयांच्या क्षयरोगाचं अच्क निदान झाल्यास आणि योग्य उपचार घेतल्यास वंध्यत्वावर मात करणं शक्य आहे असं मत वैदयकीय शिक्षण आणि संशोधन केंद्राचे सहसंचालक डॉ अजय चंदनवाले यांनी आज पुण्यात व्यक्त केलं पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पन्नासाव्या जागतिक फुप्फुस आरोग्य परिषदेत ते बोलत होते

विलियर्डस एण्ड स्नकर असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्यावतीनं पुना क्लब इथं सुरु असलेल्या स्नकर राज्य निवड अजिंक्यपद स्पर्धेत आज तिस या दिवसअखेर पुण्याला संमिश्र यश मिळालं तर मुंबईच्या खेळाड्ंचं वर्चस्व राहीलं प्ण्याच्या संकेत मुथा साद सय्यद अमरदिप घोडके आणि माधव जोशी यांची विजयाची मालिका सुरूच असून पिनाक अनप सिद्धार्थ टेंबे आणि राजवर्धन जोशी यांना मात्र आज पराभवाचा सामना करावा लागला भारत आणि बांगलादेश संघादरम्यानचा वीस षटकाचा दुसरा सामना राजकोट इथ सुरु आहे भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे

पुढील चोवीस तासांत आकाश सामान्यतः ढगाळ राहून अत्यल्प पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तर हा होता आजचा पुणे वृत्तांत